राष्ट्रीय छात्र सेनेच्या गुणवंत छात्रांचा गौरव पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते तुम्ही तरूणच पुढील औद्योगिक क्रांती घडवून आणण्यासाठी देशाचे आधारस्तंभ बना असं आवाहन त्यांनी केलं जम्मू काश्मीर बाबत आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निमित्तानं इतिहासात घडलेल्या चूका आणि अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे असा दावा करतानाच फुटीरतावाद आणि दहशतवाद मुळापासून संपवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं आश्वासन त्यानी दिलं

काल दूपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला राज्य परिवहन महामंडळाची बस धुळे इथून कळवणच्या दिशेनं जात असताना देवळा तालुक्यातल्या मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस समोरून येणाऱ्या रिक्षावर आदळली हा अपघात इतका भीषण होता की बस आणि रिक्षा रस्त्यालगत असलेल्या विहीरीचे संरक्षक कठडे तोडून विहीरीत कोसळली

गडकरी मख्यमंत्री नागपर मेटो नागपूर मेट्रो आणि ब्रॉडगेजमुळे विदर्भातले सगळे जिल्हे जोडले जाऊन नागपूरची ओळखही सॅटेलाईट टाऊन अशी होईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुस्मध्ये व्यक्त केला लोकमान्य टिळक स्टेशन ते सीताबर्डी या साडे अठरा किलोमीटर मार्गिकेचा शुभारंभ काल सुभाष नगर मेट्रो स्थानकात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गडकरी नागपूरमध्ये उपस्थित होते यावेळी बोलताना गडकरी म्हणाले येणाऱ्या काळामध्ये नागपूर आणि नापूरच्या बाजूचा परिसर त्यामध्ये गोंदिया भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि अमरावती जिल्हा या सगळ्याची कनेक्टिविटी होणार आहे आणि या सर्वामुळे हे सगळं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्हा यांचं पूर्ण ट्रान्सपोर्टचं चित्र बदलणार आहे

शहराची ओळख आणि त्याचा चेहरामोहरा कायम ठेवून विकास कामं करावीत असं मत या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्याच्या सदस्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कार्यक्रमाल उपस्थित होते कोरोना कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधल्या भारतीयांना परत आणण्याची प्रक्रिया सरकारनं सुरु केली आहे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रविश कुमार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे भारतानं चीनकडे या संबंधी औपचारिक विनंती केली असून नागरी हवाई मंत्रालयाला सूचना देण्यात आल्या आहेत

दरम्यान राज्यात सहा संशयित रुग्णांना वैद्यकीय देखरेखी ठेवलं असुन त्यात पुण्यातल्या दोघांचा समावेश आहे अशी माहिती राज्याचे आजार सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली आहे

याप्ढील काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही स्वरूपाच्या बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय राज्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे

राज्यातील व्यापाऱ्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही पण व्यापाऱ्यांना बंद पाळायला लावून व्यापाऱ्यांचं नुकसान आणि पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांचीही गैरसोय करण्यास आमचा विरोध असल्यानं हा निर्णय घेतल्याचं महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी विद्यापीठ् विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्गीतानेच करावी असा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी मुंबई आणि राज्यातल्या गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून द्यावे असे आदेश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल दिले विविध बँकांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते जीवनगौरव प्रस्कार शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ हॅनिमन जीवनगौरव पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते औरंगाबादचे डॉ शांतीलाल देसरडा ठाण्याचे डॉ मिलिंद राव आणि परभणीचे डॉ संदीप नरवाडकर यांना मरणोत्तर विशेष प्रस्कार देण्यात आला

जून्या शासकीय इमारतींसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाईल तसंच ब्रिटीश कालीन इमारतींच्या विकासासाठी प्रस्ताव सादर करावा असं पवार यांनी यावेळी सांगितलं भाजपा मोर्चा कोल्हापर केवळ पीक कर्ज माफीची घोषणा करून राज्य सरकारनं राज्यातील लाखो शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत काल भारतीय जनता पक्षानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला छापा जालना जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं काल जालना इथल्या चार आणि परतूर इथल्या एका सावकाराच्या घरावर छापे टाकले या छाप्यांमध्ये जमीन खरेदीखताशी संबंधित दस्तावेज कोरे बाँण्ड सावकारी व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायऱ्या अशी आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आली निवड धळे ध्रळे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे सदस्य निवडून आले

परिषदेतील चर्चासत्र व्याख्यानं आणि परिसंवादात कृषी पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा वास्तू पर्यटन हे विषय हाताळण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली पुरस्कार नांदेड नांदेडच्या नानक साई फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्य पातळीवरील दलितमित्र धनाजीराव घोडजकर समाजभूषण पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली दलित उपेक्षित समाजातील विविध सेवाकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो यावर्षी पृण्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रा सृषमा अंधारे अकोल्याचे किर्तनकार सत्यपाल महाराज आणि मृंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ मधूकर गायकवाड यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

त्या विषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून नांदेड शहरात सौर ऊर्जेवरील वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्यात आले आहेत ही वाहतूक नियंत्रण यंत्रणा एका चार चाकी गाड़यावर बसवण्यात आली आहेत गर्दीच्या वेळी ती सहज एका ठिकाणावरून आवश्यकता असलेल्या अन्य ठिकाणी हलवता येते या यंत्रणेमुळं वीज उपलब्ध नसलेल्या काळात वाहतूक नियंत्रण करताना उद्ववणाऱ्या अडचणी दुर होतील शिवाय वीज बीलातही बचत होईल

यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राज्य क्रीडा पुरस्कार सर्वसाधरण आणि दिव्यांग खेळाडू असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत या संबंधीची अधिक माहिती राज्य शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे

उद्यापर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात हवामान कोरड राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे